भारत आणि जपान यांच्यामध्ये सहकार्यात संरक्षण क्षेत्राची महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

केरळमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन सामान्य होण्याच्या मार्गावर

नागपूर शहरातील झोपडपट्टीवर्वासयांना जागेचे पट्टे देण्यासंदभातील कायवाहांस गती दयावी असे म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांचे र्निदश

राज्यासह विदर्भात पावसाची दमदार हजेरी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची भारत जपान संबंधात जपानची भूमिका असेल असं प्रतिपादन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जपानचे संरक्षणमंत्री इत्स्रनोरी ओनोडेरा यांची नवी दिल्ली इथं आज सकाळी भेट घेतली त्यावेळी केलं उभय देशातील संरक्षण क्षेत्रातील चर्चेच्या विविध पद्धतीद्वारे आपसातील संबंध तसंच दोव्ही देशातील दलांमधील संबंध दृढ करण्याचं श्री मोदी यांनी स्वागत केलं आहे गेल्या वर्षी जपानचे पंतप्रधान शिंझो एबे यांची भारत भेट ही यशस्वी ठरल्याची आठवण श्री मोदी यांनी यावेळी केल तसंच विशेष धोरण आणि जागतिक भागीदारीद्वारे भारत जपान संबंध गेल्या काही वर्षापासून व्यापक आणि द्रढ होत असल्याचही यावेळी पंतप्रधान म्हणाले श्री ओनोडेरा यांनी संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांच्याशीही चर्चा केली आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या धोरणांमुळं आर्थिक अस्थिरतेत वाढ झाल्याची टीका केंद्रीय मंत्री श्री अरूण जेटली यांनी केली आहे यूपीए सरकारच्या काळात वित्तीय शिस्तीत सूट देण्यात आली आणि बँकींग यंत्रणेला बेहिशेबी कर्ज द्यायला सांगण्यात आलं मात्र त्यामुळं बँका संकटात येतील हा विचारही केला नाही असं श्री जेटली म्हणाले

प्ररग्रस्त केरळ राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होऊन जनजीवन प्रर्वपदावर येत आहे बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा स्तर कमी होऊन सामान्य होत आहे दरम्यान चेंगानुरच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही

मदत आणि बचाव कर्य वेगानं सुरू असून काही भागात ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे इरनाकुलममध्ये बचावकार्य संपुष्टात आल्याचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

रेल्वे आणि रस्तेवाहतूक काही प्रमाणात प्रर्वपदावर आली असून कोचीवरून विमान सेवा सुरू झाली आहे दरम्यान मुख्यमंत्री श्री पिनराई विजयन यांनी उद्या मदत आणि पुनर्वसन संबंधित आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

आरोग्यमंत्री श्री जे पी नड्डा यांनी केरळमध्ये सर्व सहकार्य करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे

संक्रमण रोग आणि संबंधित आजार पसरू नये म्हणून राज्य सरकार सोबत करावयाच्या उपाययोजना त्यांना सांगण्यात आल्याचं ते प्रढं म्हणाले केरळ प्रग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं प्रढाकार घेतला आहे

यात सर्जरी मेडिसीन बालरोग स्त्रीरोग प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांचा समावेश आहे संपूर्णपणे स्वदेश निर्मित हेलिना या क्षेपणास्त्राची काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी चाचणी करण्यात आली हेलिकॉप्टरच्या रणगाडयांवर मारा करू शकणारं हे क्षेपणास्त्र जैसलमेरच्या चंदन पर्वतरांगामध्ये वापरण्यात आलं संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचं या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं आहे या क्षेपणास्त्रामुळं भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे राजस्थानमध्ये अलवर जिल्हयात मागील महिन्यात जमावाद्वारे हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च व्यायालयातर्फे राज्य सरकारच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीबद्दल शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे

नागपूर शहरातील झोपडपट्टीवर्यासयांना जागेचे पट्टे देण्यासंदभातील कायवाहास गती दयावी तसेच या कामासाठी मनूष्यबळासह ावशेष यंत्रणा तयार करण्याचे ांनदश मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी आज येथे र्दिले नागपूर महानगर प्रदेश र्विकास प्राधिकरणाची र्पतसरां बैठक आज मंत्रालयात म्रख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालां झालां

यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अंतगत जलवाहहन्या मलवाहकाच्या र्गनयोजनासाठां आराखडा तयार करण्यासाठां सल्लागार नेमणे प्रार्धकरणाच्या जमीनचा उपयोग धोरण ानश्चित करणे प्राधिकरणाचे ांवत्तीय प्रारुपास तत्वतः मान्यता देऊन हा विषय कायकारां र्सामतीकडे पार्ठावणे सुधारत आकृतीबंधास मंजुरां देणे प्राधिकरणाच्या क्षेत्रातील र्विकास योजनेतील र्राहवासी भागात पायाभूत सर्गावधांसाठी रक्कम आकारणे आदो र्वावध र्वषयांना यावेळी मंज्रों देण्यात आलों म्रख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले काँ महानगरपाालकेच्या हद्दीतील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटपाच्या कामास वेग द्यावा त्यासाठी आवश्यक र्निधीसाठी राज्य शासनाकडून र्णमळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा

तसेच महानगर प्राधिकरणाने तसेच म्हाडा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतगत घरांची र्नामती करण्यासाठी र्नियोजन करावे अस ते यावेळी म्हणाले महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीनं राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी असे निर्देश देतानाच हा प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडं पाठविण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं झालेल्या बैठकीत घेतला मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली यावेळी ग्रहनिर्माण मंत्री श्री प्रकाश महेता प्रण्याचे पालकमंत्री तथा अव्न आणि नागरी पुरवठा मंत्री श्री गिरीश बापट उपस्थित होते

अकोला अमरावती भंडारा बुलढाणा इथं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळ्धार पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे गोंदिया नागपूर वर्धा इथं देखील चांगला पाऊस होऊ शकतो तसंच वाशिम आणि यवतमाळ इथं दोन दिवस पावसाचा चांगला जोर कायम राहील असं वर्तवण्यात आलं आहे

तंब्र बाजाराची संकल्पना आठवडी बाजारा वरून सुचली आणि ती प्रत्यक्षात किंवा मूर्त स्वरूपात आणली असं प्रतिपादन विष्णूजी की रसोई चे कर्ते विष्णू मनोहर यांनी केलं ते आज नागपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या तंबू बाजाराच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं बोलत होते या बाजाराचं उद्घाटन मनपा सत्तापक्ष नेते श्री संदीप जोशी यांनी केलं

स्थानिक नागपूरमधील जनतेचा सहभाग यात असल्याचंही ते म्हणाले हा बाजार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी आयोजिण्यात येणार आहे स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं हाच यामागचा उद्देश असल्याचंही ते म्हणाले या बाजारात महिलांचे पोशाख सौंदर्यप्रसाधन रोजच्या वापरात येणाऱ्या कापडी पिशव्या तसंच मोत्यांची तोरणं आणि विविध कलाक्सर केलेल्या कलाकृती आढळतात तसंच सोयाबीनपासून बनवलेले फराळाचे पदार्थ सोया स्नॅक्स तेढे कढई दोसा हा नाविन्यपूर्ण पदार्थही आढळतो माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सोलापूर जिल्हयातील क्रषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाच्या विविध उत्पादनास सोलापूर इथल्या शासकीय दुध डेअरीची जागा मिळणार असून त्या ठिकाणी तातडीनं संबंधितांनी काम सुरू करावं असे निर्देश सहकार आणि पणन मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी दिले

नमस्कार